यात सहभागी विद्यार्थ्यांची यादी दिल्ली पोलिसांनी सीबीएसईकडे आज पाठवली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली

तर दहावीच्या गणित विषयाची पूर्नपरीक्षा घेण्यास सीबीएसईनेच विरोध दर्शविला होता दरम्यान सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता जाहीर होणार आहे हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल

या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करता आले नाही त्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी दहा लाख रूपयाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं

ही बस वारंगलहून करीमनगरला जात होती

कृषि मत्सृय पश्पालन यासारख्या सेवांना वस्तू आणि सेवा करातून मुक्त ठेवण्यात आलं असल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले चिरंजीव प्रसाद आज द्रपारनंतर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत काल त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले प्रसाद सध्या नांदेड परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक पदी कार्यरत आहेत

सध्या चार हजार क्विंटलच्या जवळपास हळद विक्रीसाठी दाखल झाली असून प्रतिक्विंटल सात हजार ते साडे सात हजार रूपये भाव असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात साठ लहान मोठ्या तलावांमधून आतापर्यंत तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ काढण्यात आला आहे